प्रधानमंत्र्यांची बिहार आणि ओदिशात प्रचारसभा

असल्याचा केला आरोप

नकार राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये आयपीएल क्रिकेट सामना सुरू

आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात भवानी पाटणा इथं प्रचारसभा घेतली आरक्षणाच्या मुद्यावरुन काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला ओदिशातल्या नागरिकांच्या कल्याणाची केंद्र सरकारनं पुरेपूर काळजी घेतली असून राज्यात विविध विकास प्रकल्प राबवल्याचं सांगत त्यांनी नवीन पटनाईक सरकारवर राज्याच्या जलद विकासासाठी केंद्राला बिल्कुल सहकार्य केलं नसल्याचा आरोप केला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसनं सतत अपमानच केला असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं त्यांचा खरा सन्मान केला असंही त्यांनी सांगितलं

उत्तरप्रदेश आणि गोव्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारांची नावं जाहीर केली उत्तरप्रदेशातल्या निघासान जागेसाठी अटल शुक्ला तर गोव्यातल्या मान्द्रे जागेसाठी बाबी बागकर निवडणूक लढणार आहेत लोकसभा निवडणूकांबरोबरच या दोन ठिकाणची पोटनिवडणूका होणार आहे शेतक यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आज नवी दिल्ली इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला

कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतक यांवर फौजदारी कारवाई होणार नाही असं आश्वासनही जाहीर नाम्यात काँग्रेसनं दिलं आहे काँग्रेसनं निवडणूक जाहीरनाम्यात खतरनाक घोषणा केल्या असून त्यामुळे देशाचं विभाजन होईल असं वक्तव्य ज्येष्ठ भाजपा नेते अरूण जेटली यांनी केलं आहे

आचारसंहितेची योग्य पूर्तता होत नसल्याबद्दल निवडणूक आयोगानं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आणि रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे

सर्वोच्च न्यायालयानं हार्दिक पटेलनं दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सूनावणी घ्यायला नकार दिला आहे

उत्तर प्रदेशात उभारले जात असलेले आपले महाकाय पुतळे म्हणजे जनतेची इच्छा असल्याचा बचाव बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आपण स्वतः किंवा इतर नेत्यांची स्मारकं आणि पुतळे उभारण्यामागचा उद्देश विविध समाजसुधारकांचा आणि नेत्यांच्या विचारांचा प्रसार करणं हा असून बहुजन समाज पक्ष किंवा पक्ष चिन्ह किंवा आपल्या स्वतःचं उदात्तीकरण करण्याचा नाही असा दावा त्यांनी या प्रतिज्ञापत्रात केला आहे यासाठी केलेला खर्च राज्याच्या कायदेमंडळानं संमत केलेल्या आर्थिक तरतुदींनुसारच आहे असंही मायावती यांनी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा एकदा राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा क्षेत्रात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा अंदाधुंद मारा करून बंदुकांनी गोळीबारही केला मात्र सजग भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं अशी माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं दिली आहे जम्मू काश्मिरमधे नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लघनं करीत असून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज आहे असं प्रतिपादन बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा यांनी केलं ते आज बीएसएफच्या जम्मू मुख्यालयात इन्स्पेक्टर टी एलेक्स लालामिन्लन यांना पुष्पाजंली अर्पण केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते

जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात झाली

भारत आणि चिली यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे चिलीच्या दौ यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिलीच्या राष्ट्रपतींशी झालेल्य द्विपक्षीय चर्चेनंतर ही माहिती दिली